स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त पश्विम बंगालमधल्या बेलूर मठात आयोजित समारंभात ते बोलत होते नागरिकत्व सुधारणा कायद्याचं समर्थन त्यांनी केलं या कायद्याबाबत युवा वर्गाची दिशाभूल केली जात आहे मात्र कोणाचं नागरिकत्व काढून घेण्यासाठी नाही तर नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आला आहे ईशान्य भारतावर या कायद्यामुळे कोणताही विपरित परिणाम होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं स्वामी विवेकानंदांचं नव्या भारताचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी युवावर्गानं सहकार्य करावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं स्वामी विवेकानंदांची जयंती काल देशभर राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरी केली गेली कोलकाता पो ट्ररू र्व्या दीडशेव्या वर्धापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी यांनी कोलकाता बंदराचं श्यामाप्रसाद मुखर्जी पो असं नामकरण झाल्याची घोषणा केली यानिमित्तानं सहाशे को ी रुपयांच्या विकास प्रकल्पाचं उद्वा ज्ञही प्रधानमंत्र्यांनी केलं तसंच बंदराजवळच्या शहरांमधे जलधारित पर्याज्ञासाठी नवीन मूलभूत सुविधा निर्माण केल्या जातील असंही त्यांनी सांगितलं देशभरातले विद्यार्थी शिक्षक तसंच पालक वर्ग परीक्षा पे चर्चा दो हजार बीस या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संवादात्मक कार्यक्रमाची मोठ्या उत्सुकतेनं वा पाहत आहेत

देशभरातले सुमारे दोन हजार विद्यार्थी पालक आणि शिक्षक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या प्रशाना उत्तरं देतील तसंच परीक्षेचा ताण येऊ नये यासाठी करायच्या उपाययोजनांविषयी निवडक विद्यार्थ्यांशी संवाद साधतील जम्मू कश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यातल्या त्राल भागात सुरक्षा दलाशी काल झालेल्या चकमकीत हिजबूल कमांडरसह तीन दहशतवादी ठार झाले असून घ ज्ञास्थळावरुन शस्त्रं आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे हिबूल कमांडर हम्माद खानचा त्याच्या दोन साथादारांसह खात्मा होणं हे दहशतवादा विरुद्धच्या लढाईतील मोठं यश आहे असं काश्मिरचे पोलीस महानिर्देशक विजयकुमार यांनी काल वार्ताहरांना सांगितलं याशिवाय माजी पोलीस असलेला हिजबूल कमांडर नवीद बाबू आणि पोलीस अधिकारी देविंदर सिंह यांच्या अ केलाही त्यांनी दुजोरा दिला पोलीस उपअधिक्षक देविंदर सिंह यांच्या सहभागाबाबत अधिक चौकशी केली जात असून वानपोह पोलीस स्थानकात त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केल्याचंही विजयकुमार यांनी सांगितलं आप अर्थात आम आदमी पक्षानं आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार भाजपानं निवडणूक आयोगाकडे केली आहे आपचं निवडणूक चिन्ह हातात धरुन काही लहान मुलांनी नृत्य केल्याचा दाखला देत हा आचारसंहितेचा भंग आहे असं भाजपाच्या पत्रात म्हा के आहे निवडणूक प्रचारासाठी लहान मुलांचा गैरवापर झाला असल्याचं व्हिडियोमधे दिसत आहे लहान मुलांच्या संस्कारक्षम मनावर अशा प्रकारच्या प्रोत्साहनपर कार्यक्रमांचा वाईक्परिणाम होऊ शकतो यामुळे आपचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे असं दिल्ली भाजपा प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी म्हालिं आहे केरळच्या सबरीमाला मंदिरात सर्व वयोग ातल्या महिलांना प्रवेश देण्याबद्दलच्या याचिकांवर आजपासून सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ सदस्य पीठासमोर सुनावणी होणार आहे

लोकसभा आणि राज्या विधानसभामध्ये अनुसूचित जाती जमातींसाठी आरक्षण आणखी दहा वर्षांसाठी वाढवण्याचा प्रस्ताव असलेल्या घऱ्जा द्रुस्ती विधेयकाला मान्यता देण्यासाठी बिहार विधानपरिषदेचे एक दिवसाचं विशेष अधिवेशन आज बोलावण्यात आलं आहे या विधेयकाला मान्यता देण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावावर सदनातील सदस्य चर्चा करतील असं विधानसभा अध्यक्ष विजय कुमार चौधरी यांनी म्हालिं आहे

भारतीय त उक्षक दलाच्या जहाजाचं लोकार्पण काल कोलकाता धिं करताना ते पत्रकारांशी बोलत होते

काश्मिर खोरं आणि जम्मूच्या पर्वतीय क्षेत्रात ताज्या हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे श्रीनगर विमानतळावरही विमान सेवाही यामुळे प्रभावित झाली आहे जवाहर बोगद्याजवळ काल रात्री जोरदार हिमवृष्टी झाल्यामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे जम्मू राष्ट्रीय क्षेत्राचे वरीष्ठ पोलीस अधिक्षक जे एस जोहर यांनी ही माहिती दिली पुढल्या चोवीस तासात काश्मिर खो यात अनेक ठिकाणी हिमवृष्टी होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे भविष्यातील ऊर्जेसंबंधी जागतिक शिखर परिषद आजपासून अबुधाबी इथं सुरु होत आहे

यंदाची संकल्पना ऊजेंचा जागतिक वापर उत्पादन आणि गुंतवणूक याबाबत पुनविंचार अशी आहे

ओमानच्या राजेपदी निवड झाल्याबद्दल सुलतान सय्यद हैथम बिन तारीक अल सैद यांच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे नवीन सुलतानांच्या नेतृत्वाखाली ओमान आपली प्रगतीची वा झाल आणि वैब्रिक शांतीसाठीचं योगदान कायम राखेल असा विधास त्यांनी विधेवर व्यक्त केला भारताचे ओमानशी ऐतिहासिक संबंध असून दोन्ही देशांतले परस्पर संबंध अधिक वाढवण्यासाठी भारत सय्यद हैथम यांच्या सोबत जोमाने काम करेल असंही प्रधानमंत्री म्हणाले अमेरिकेच्या फौजा तैनात असलेल्या बगदादमधल्या ज्ञाकी हवाई तळावर काल ज्ञाणकडून रॉके ज्ञा मारा करण्यात आला अल बलाद हवाई तळावर काल डागण्यात आलेल्या आठ रॉके डिया मा यात दोन जिकी अधिकारी आणि दोन वायूसैनिक जखमी झाले सायकलिंग आणि अॅथले िक्स प्रकरातल्या उत्तम कामगिरीमुळे महाराष्ट्रानं गुवाहा धिल्या खेलो डिया युवा क्रीडा स्पर्धेत अव्वल स्थान कायम राखलं आहे या दोन्ही प्रकारात महाराष्ट्रानं काल दोन सुवर्णपदकं जिंकली

न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी भारतीय संघात परतले आहेत भारतीय क्रिकेशनियामक मंडळानं काल रात्री ही घोषणा केली

विरा कोहली भारतीय संघाचं नेतृत्व करेल

न्यूझीलंडविरुद्ध भारत तीन एकदिवसीय तर दोन कसोटी सामनेही खेळणार आहेत जसप्रीत बुमराह आणि शिखन धवन यांनाही संघात कायम ठेवण्यात आलं आहे